महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी बलाढ़य उमेदवारांचे अर्ज दाखल

माजी केंद्रीय मंत्री पी

यात मेट्रो एक्प्रेसचा पहिला टप्पा आणि एका नाककानघसा रुग्णालयाचा समावेश आहे या दोनही प्रकल्पांची सेवा मॉरिशसच्या जनतेला मिळेल आणि मॉरिशस भारत दृढसंबंधांच ते प्रतिक ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलेल्या भाषणात म्हटलं आहें मेट्रो सेवाही जलद स्वच्छ तत्पर वाहतूक व्यवस्था असून त्याम्ळे अर्थव्यवस्था आणि पर्यटनाला चालना मिळेल तसंच रुग्णालयामुळे लोकांना उत्तम वैद्यकीय सेवा उपलब्ध होईल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आपल्या नागरिकांच जीवन परिपूर्ण करण्याच तसंच जगभरात शांतता प्रस्थापित करणं हे दोन्ही देशांचं उददिष्ट असून या प्रकल्पांमुळे दोन्ही देशात एक नवा इतिहास घडेल असंही मोदी यावेळी म्हणाले मॉरिशसची जनता भारताची ऋणी राहील असं मत मॉरिशसचे प्रधानमंत्री जगन्नाथ यांनी यावेळी व्यक्त केलं

दिल्ली ते कटरा धावणा या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाडीला नवी दिल्ली स्थानकात हिरवा कंदील दाखवल्यानंतर ते बोलत होते वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी जम्मू काश्मीरमधल्या विकास आणि धार्मिक पर्यटनासाठी संदर भेट आहे असं ते म्हणाले

अतिजलद वंदे भारत एक्सप्रेसची फेरी येत्या शनिवारपासून स्रु होणार आहे

मंगळवार वगळता आठवडाभर ही गाडी उपलब्ध राहील वैष्णोदेवी या तीर्थस्थळावर जाण्यासाठी कटरापर्यंत नेणारी ही गाडी नवरात्रीच्या निमित्ताने देवी भक्तांसाठी भेट असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात राज्यविधानसभा निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा एक दिवस शिल्लक असताना अनेक बलाढ़य उमेदवारांनी आज आपापली नामांकन पत्र दाखल केली अनेक ठिकाणी समर्थकांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करीत तर काही ठिकाणी साधेपणाने सामान्य माणसात मिसळत उमेदवार कार्यालयात पोहोचत होते शिवसेनेचे वरळीचे उमेदवार आदित्य ठाकरे यांनी पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज अरला कोथरुडचे भाजपा उमेदवार चंद्रकांत पाटील बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय म्ंडे आणि भाजपा उमेदवार पंकजा म्ंडे यांनी शक्तीप्रदर्शन करत आपापली नामांकनपत्र आज दाखल केली राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा म्ंब्रा मतदार संघातले उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला माजी म्ख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दक्षिण कराड मतदार संघातून अर्ज भरला

राज्यात काही ठिकाणी मतभेदांम्ळे माजी आमदारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत

वंचित बहजन आघाडीच्या चार तर मनसेच्या एका उमेदवारांची नामांकन पत्र दाखल झाली आमदार नितेश राणे यांनी आज कणकवली इथं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपचे सिंध्दर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी कणकवली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली नितेश राणे उदया भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत हरयाणा विधानसभेच्या निवडणकीसाठी उमेदवारांची यादी काँग्रेसनं आज जाहीर केली अंबालामधन वेण सिंगला अग्रवाल रादौरमधून बिशनलाल सैनी आणि मेवा सिंग यांनी लाडवा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली

केंद्र सरकारनं कांदयांची निर्यात बंदी केल्यानंतर तसंच साठेबाजीला पायबंद घातल्यानंतर देशभरात कडाडलेले कांद्याचे दर आता निवळत असल्याचं केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते

देशातल्या वयोवद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार वचनबदध आहे असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय वृद्धत्व दिनानिमित्त आयोजित वॉक थॉनचा प्रारंभ करताना आज नवी दिल्लीत ते बोलत होते सामाजिक न्याय मंत्रालयाकडून वयोव्दधांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना व्हील चेअर्स इत्यादी आवश्यक गोष्टींसाठी ज्येष्ठांना मदत केली जाते

माजी केंद्रीय मंत्री पी

चिदंबरम् यांची आणखी चौकशी करायची असल्यानं सीबीआयने त्यांचा ताबा आणखी काही दिवस मागितला होता

तमिळनाडूत महाबलीपूरममधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष झी जिनपिंग यांच्या शिखर बैठकीच्या निमितानं स्वागताचे फलक लावायला मद्रास उच्च न्यायालयानं राज्यसरकारला परवानगी दिली आहे तमिळनाडूत अवैधरित्या उभारलेला फलक कोसळून एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेचा मृत्यू झाल्यापासून उच्च न्यायालयानं फलक उभारण्यावर कडक निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते मात्र या शिखर बैठकीच्या निमितानं चेन्नई विमानतळापासून महाबलीपूरम पर्यंत ठरावीक ठिकाणी फलक उभारण्याची परवानगी तमिळनाडू सरकारनं मागितली ती न्यायमूर्ती एम सत्यनारायणन् आणि न्यायमूर्ती एम शेषशायी यांच्या पीठानं दिली मात्र फलकांम्ळे वाहत्कीला अडथळा होऊ नये याची काळजी घ्यायला सांगितलं काँग्रेस पक्ष जम्मू काश्मीरात दहशतवादाला खतपाणी घालत असलयाचा आरोप करुन त्यांची चौकशी व्हायला हवी असा आग्रह जम्मू काश्मीरच्या भारतीय जनता पक्षानं धरला आहे किश्तवाड भागातल्या राजकीय नेत्यांच्या हत्यांमागच्या दहशतवादयांचा शोध घेण्याचा जम्म काश्मीरमधल्या पोलिसांनी केलेल्या कारवाईबददल भाजपाचे जम्मू काश्मीरमधले प्रवक्ते निवृत ब्रिगेडिअर अनील गुप्ता यांनी आज एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे केली आहे श्रीनगर इथे स्थानबद्ध असलेले जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे अध्यक्ष डॉ फारुख अब्द्रल्ला आणि उपाध्क्ष ओमर अब्द्रल्ला यांची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रतिनिधी मंडळाला भेट घेण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती जम्म् काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स पक्षानं राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आज केली

य्वकांनी आपल्या कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तिंचा आदर आणि सन्मान करायला पहिजे वयोवदधांचा आदर करणं ही भारतीय परंपरा असून ती पुढे सुरु राहायला हवी तसंच आय्ष्मान भारत योजनेचा ज्येष्ठांना लाभ झाल्याचंही राष्ट्रपर्तींनी सांगितलं महात्मा गांधीजी यांचा सवलीकरणाची शक्ति हा सिद्धांत आजच्या काळातही लागू असल्यानं राष्ट्राच्या परिवर्तनात हा विचार महत्वाचा आहे असं प्रतिपादन माहिती तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केलं महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित डिजिटल चरख्याचं अनावरण करताना ते आज नवी दिल्ली इथं बोलत होते साक्षर जागरुक आणि समाधानी नागरिक हे गांधी दर्शनाचं प्रतिक आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हवामानविषयीचा समन्यायी दृष्टीकोनही गांधी विचारानं प्रेरीत असल्याचं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं भारत कझाकस्तान संय्क्त वार्षिक सेनाभ्यासाला आज उत्तराखंडच्या पिठोरागड इथं प्रारंभ झाला घनदाट जंगलात आणि डोंगराळ भागात दहशतवादी सशस्त्र कारवायांना पायबंद घालण्यासाठी हा सराव होत आहे

मयंक अग्रवालचं पहिलं कसोटी द्विशतक हे आजच्या खेळाचं वैशिष्ट्यं

डीन एल्गरच्या पहिल्या षटकात तो बाद झाला